यामध्ये भारतात सीरम इन्स्टिट्युटद्वारे निर्मित कोविशिल्ड आणि भारत बायेटक निर्मित कोवॅक्सन या लसींचा समावेश आहे औषध महानियंत्रक वी जी सोमानी यांनी काल पत्रकार परिषदेत नवी दिल्ली इथं ही माहिती दिली लसनिर्मिती करणाऱ्या दोन्ही संस्थांनी त्यांच्या लर्सीवरील आजवरच्या चाचण्यांची आकडेवारी सादर केली असून या लर्सीचा वापर निर्बंधित स्वरुपात असेल

केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटना सीडीस्को यांनी या लसींना मान्यता दिली त्यानंतर विषय तज्ञ समितीनं या दोन्ही लसींची आपत्कालीन परिस्थितीत वापरासाठी शिफारस केली पतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांनी या लसींच्या निर्मितीसाठी झटणाऱ्या संशोधकांचं अभिनंदन करुन लसींना मान्यता मिळाल्याचं स्वागत केलं आहे

उत्तर नागपूरातील नागपूर ग्रामीणचं प्रादेशिक परिवहन कार्यालय तसंच नागपूर पुर्वच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नव्या इमारतीचा लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते पार पडला त्यावेळी ते बोलत होते देशभरात काही लाख प्रशिक्षित वाहन चालकांची आवश्यकता असल्याचं त्यांनी नमुद केलं

यावर एक उपाय म्हणून स्थानिक अपघात निवारण समितीमध्ये स्थानिक आमदार आणि खासदार यांचं सहकार्य अपेक्षित असल्याचं ते म्हणाले पणे मेट्रो पिंपरी ते फुगेवाडी या सहा किलोमीटर मार्गावर पुणे मेट्रोची काल यशस्वी चाचणी घेण्यात आली

पुणे मेट्रोचं काम वेळेत पूर्ण करण्यासाठी हा एक महत्वाचा टप्पा आहे

किसान रेल्वे कोरोना काळात शेतकऱ्यांना शेतमालाची आंतरराज्य मालवाहतुक करणारी किसान पार्सल रेल्वे शेतकऱ्यांना लाभदायी ठरली आहे

रिसोर्स बँक ज्या शेतकऱ्यांनी उत्तम प्रकारे शेती करून समाजापुढे आदर्श ठेवला अशा प्रयोगशील शेतकऱ्यांच्या यशोगाथेची माहिती त्यांचेकडूनच इतरांना मिळावी शेतीतंत्रातील त्यांच्या अनुभवाचा फायदा राज्यातील इतर शेतकऱ्यांना व्हावा या हेतून कृषी मंत्री दादा भुसे यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेली रिसोर्स बँक आता समृद्ध झाली आहे ज्ञानधनाच्या या बँकेची माहिती देणारा हा वृत्तांत

या संकेतस्थळाच्या माध्यमातून सूरू झाली सिसोरा बैंक

या संकेतस्थळावर जिल्हानिहाय प्रयोगशील आणि पुरस्कार प्राप्त शेतकन्यांप्या नावाची यावी त्यांचा संपूर्ण पत्ता भ्रमणघ्वनी त्यांनी केलेले प्रयोग यावी नाहिती आहे या रिसोर गडविरोली पासून ठाणे मालघर पर्यंतप्या महाराष्ट्रातील सर्वय जिल्ह्यातील पुरस्कार्थी तसेच नाविन्यमूर्ण उपक्रम राबविनान्या शेतकऱ्यांची यादी आहे

रचांना प्रमणध्वनीवरून किंवा दिलेल्या पायावर प्रत्यक्ष भेटन त्यांच्या अनुभवाप्या शिदोरीतून आपली प्रगती साधण्याचा मार्ग इतर शेतकऱ्यांना निळविता येईल अनुभवायी ही वाटल्यानं अधिक समृद्ध होणार आहे

मुख्यममत्री उद्दव ठाकरे उपमुख्यमंत्री अजीत पवार केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांना आदरांजली अर्पण केली सिंधूद्गापासून गडचिरोलीपर्यंत सर्वच जिल्ह्यात या निमित्त विवीध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं आमच्या वार्ताहरांनी पाठवलेल्या बातम्यांवर आधारित हा वृत्तांत

फूले वाङ्याचा विकास करण्यासाठी आघाडी सरकार कटिबद्ध असल्याचं र्यांनी साहितलं क्रांतीज्योती सावितीबाई यांचा जन्मदिक्स महिता शिक्षण टिन म् राजरा होता असल्यावद्दल अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छन्न मुजबळ यांनी यांनी सातारा जिल्ह्यातील नायगांव या सावित्रिबाईप्या जन्मगावी आयोजित कार्यक्रमात बोलताना आनंद व्यक केल यावेळी रिसण मंती वर्षा गायववाड साताऱ्यापे संपर्कमंती बाळासाळब पाटील गुहराज्य मंती शंमुराजे देसाई याप्याराह समता सैनिक मोठ्या संख्येनं उपरिषत होते

अङ्मदनगरच्या टाटा पोंवर केंम्पुनिटी ळेव्हतपमेंट ट्रस्ट आणि बॉर्स्को ग्रामीज विकास केंद्राप्या वतिनं मिपळगाव कौंडा इथं महितांसा प्रशिक्ष्म केंद्राचं उदघाटन नामपूर आणि संनमनेर मध्ये करण्यात आलेला कोविड योद्यांचा सन्मानरलागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यातल्या हेदली इथं घराघरांमध्ये जाऊन करण्यात आलेलं पु वाटप उस्मानाबाद मघ्ये आयोजित शिकिकांसाठीचं रकदान शिकिर या कर्यक्रमांचा वेगळेपणमुळे विशेष उल्लेख करावा लागेल आकाशवाणी बातम्यांसाठी पुणे बालस्वास्थ्य यंदा कोरोना विषाणूच्या जागतिक संकटामुळे कोरोनाशिवाय इतर आजार असलेल्या रुग्णांची सगळीकडेच फरफट झाली आहे याचाच फटका अकोला जिल्ह्यात राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमालाही बसला आहे

यावर्षी मात्र कोरोनाप्या साक्टामुळे राळा बंद असल्याने अशा बालकांच्या तपासण्यादेखील झाल्या नाहीत आणि पू अकोला जिल्ह्यात केवळ सहा बालकांवरच डूप्यविकरासंबंधीप्या शस्तक्रिया होऊ श्कल्या

आकाशवाणी बातम्यांसाठी

मात्र यावर उपाय म्हणून पूण्याच्या सुधीर बर्वे यांनी नमोज हॅड हे अवजार तयार केलं आहे सर्व स्वच्छता सेवकांनी वापर करावा आणि हे अवजार त्यांना उपलब्ध करुन दिलं जावं यासाठी आपण प्रयत्न करु असं आधासन भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिलं

आपल्या आरोग्य दूतांची काळजी आपणच घेतली पाहिजे आणि त्यासाठी हे अवजार अत्यंत उपयूक्त ठरणार आहे असंही ते म्हणाले

त्यात अभियांत्रिकी फार्मसी आर्किटेक्चर हॉटेल मॅनेजमेंट अशा अभ्यासक्रमांची नोंदणी संपली असून या आठवड्याभरात प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी प्रसिध्द केली जाणार आहे

गंगापरधरण रब्बी पिकांसाठी आणि एकलहरे औष्णिक केंद्रासाठी गंगापूर धरणातून पुढील पंधरा दिवस आवर्तन सोडलं जाणार आहे

मराठा अजित पवार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार कोणत्याही प्रकारे कमी पडत नसल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल नाशिक इथं केला नाशिक दौऱ्यावर आलेल्या अजित पवार यांनी प्रशासकीय यंत्रणेची बैठक घेतली त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते भाजप सरकारच्या काळात वकील आणि तज्ञांची जी टीम कायदेशीर कामकाज बघत होती तीच यंदाही कायम ठेवण्यात आली आहे त्यामुळे या विषयावर कूणीही राजकारण करू नये असे ते म्हणाले

हवामान उत्तर मध्य महाराष्ट्रात काल तुरळक ठिकाणी पाऊस झाला राज्यात इतरत्र हवामान कोरडं होतं आज आणि उद्या संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील नंतर मात्र पून्हा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात तूरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो असा वेधशाळेचा अंदाज आहे राज्यातून थंडीतर बेपत्ताच झाली आहे

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

कोरोनाविरुद्धचा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार